जम्मू काश्मीर पुनर्गठन संशोधन विधेयकाला संसदेची मंजुरी

देशभरातल्या आरोग्यसेवकांना आजपासून कोरोना प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा

लोकसभा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प हा प्रत्येक नागरिकाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारा असून भारताला आत्मनिर्भरतेकडे नेणारा आहे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना केलं

सरकारनं देशासमोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांचं संधीत रुपांतर केलं आणि अर्थव्यवस्थेच्या शाश्वत विकासासाठी पावलं उचलली त्यामुळे येणाऱ्या काळात भारत जगातील एक आघाडीची अर्थव्यवस्था म्हणून नावारूपास येईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला

या देशातील युवक आणि उद्योजकांवर आपला विश्वास आहे अधिक दर्जेदार आरोग्यविषयक सुविधांच्या निर्मितीसाठी सरकार प्रयत्नशील असून देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सरकार कटिबद्ध आहे असंही अर्थमंत्री म्हणाल्या

राज्यसभेत आधीच मंजूर झालेल्या या विधेयकाला आज लोकसभेची मंजुरी मिळाली या विधेयकात जम्मू काश्मीर केडरचं अरुणाचल प्रदेश गोवा मिझोरम अखिल भारतीय सेवांसाठीच्या केंद्रशासित प्रदेश केडरमध्ये विलीनीकरण करण्याची तरतूद करण्यात आली आहे

कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र सरकारनं हे विधेयक आणताना अनेक स्वप्न दाखवली होती मात्र अजूनही तिथे परिस्थती सामान्य नसल्याची टीका विधेयकावरील चर्चेदरम्यान केली पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एका दिवसाच्या चेन्नई दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांच उद्घाटन होणार आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

त्याचबरोबर स्वदेशी अर्जुन मेन एमके वन ए रणगाड्याच हस्तांतरण देखील मोदी यांच्या हस्ते भारतीय सैन्यादलाकडे केलं जाणार आहे आकाशवाणी बातम्यांच्या साठी चेन्नईहून जॉय यांच्यासह मंदार कुलकर्णी पुणे

काही राज्यांत किरकोळ वाढ दिसत असली तरी ती जेमतेम दोन अंकीच आहे

रुग्णवाढ होत असलेल्या इतर राज्यांमधल्या एकत्रित रुग्ण वाढीपेक्षाही ही संख्या कितीतरी अधिक आहे

कोरोना लसीकरण देशातील आरोग्य सेवकांना आजपासून कोरोना प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा देण्यास सुरुवात होणार आहे

ते आज जागतिक डाळ दिवसानिमित्त रोम इथं आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते भारत डाळींच्या लागवडीखालील आणि बाजारपेठांतर्गत नवीन बियाणे आणण्याबरोबरच नवीन वाण सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत असल्यानं शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होऊन त्यांचा नफा वाढण्यासदेखील मदत होईल असं तोमर यांनी यावेळी सांगितलं

केंद्र सरकार सध्या अस्तित्वात असलेल्या एम एस पी योजनांच्या माध्यमातून किमान आधारभूत किमतीत शेतकऱ्यांकडून खरीप पिकांची खरेदी करत असल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे

जागतिक नभोवाणी दिन जगभरात जागतिक नभोवाणी दिन साजरा झाला

नवं जग नवी नभोवाणी ही यंदाच्या नभोवाणी दिनाची संकल्पना आहे नभोवाणी हे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अत्यंत प्रभावी माध्यम आहे असं सांगत समस्त श्रोत्यांना आणि आकाशवाणीत अभिनव दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या जागतिक नभोवाणी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नभोवाणीचा प्रसार वाढत राहो अशा शब्दांत सर्वांना शुभेच्छा दिल्या रेल्वे प्रवासी गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतीही तारीख निश्वित केलेली नाही असं स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे एप्रिलपासून संपूर्ण प्रवासी रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत माध्यमांमधून बातम्या येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे

बर्ड फ्लू महाराष्ट्र सरकारने बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी कुक्कुटपालन उत्पादकांना जैव सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

हा प्रसार रोखण्यासाठी चिकन व्यावसायिकांनी हातमोजे आणि मास्क वापरण्यासह स्वच्छता राखण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून माधुरी पांगे यांच्यासह मंदार कुलकर्णी पुणे

मुक्त आणि योग्य पद्धतीने मतदान पार पाडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे

आंध्र प्रदेश गोवा गुजरात हरियाणा कर्नाटक केरळ मध्य प्रदेश राजस्थान तेलंगणा तामिळनाडू त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी आधीच ही योजना पूर्णपणे राबवली आहे इटली युरोपियन मध्यवर्ती बँकेचे माजी प्रमुख मारिओ द्रॅगी आज इटालियन पंतप्रधान म्हणून शपथ घेतील द्रॅगी यांनी सर्व मुख्य राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळविला आहे द्रॅ गी यांनी राष्ट्राध्यक्षांची भेट घेऊन त्यांना मंत्रिमंडळाची यादी सादर केली

चमोली जिल्ह्यातल्या तपोवन भागात बोगद्यात पुरामुळं साचलेला प्रचंड गाळ बचाव पथकांनी काढला असून ते दुसऱ्या बोगद्यापर्यंत पोहोचण्याच्या बेतात आहेत

सावधगिरी म्हणून यंदा केवळ आगाऊ आरक्षण केलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे इथं भेट देणाऱ्यांना कोरोना नियमांचं पालन करावं लागणार आहे जम्म आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीरच्या जम्मू विभागातल्या सांबा जिल्ह्यात जम्मू आणि काश्मीरच्या पोलिसांनी काल रात्री अचानक टाकलेल्या छाप्यात लष्कर ए तय्यबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली झहूर अहमद राथर उर्फ खालिद असं या दहशतवाद्याचं नाव असून त्यानं गेल्या वर्षी एका पोलीस अधिकाऱ्यासह भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या केली होती

भारताच्या डावाची सुरुवात मात्र निराशाजनक ठरली शुभमन गिल आणि कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाले